बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परिक्षांबाबत फेरविचार करा मुख्यमंत्र्यांची पतप्रधानांना विनती

मूलींना वडिलांच्या संपत्तीत समानवाटा देणारी स्धारणा पूर्वलक्षी प्रभावानंच लागू सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी यांनी काल दुरदूष्य प्रणालीमार्फत संवाद साधला या राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालयं सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचं निदर्शनास आलं असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं विद्यार्थी हे देशाचं भविष्य असुन त्यांचं जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे केली महाराष्ट्रासह गुजरात पश्चिम बंगाल पंजाब आंध्रप्रदेश कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन कालच्या या आढावा बैठकीत सहभागी झाले होते

यापैकी महाराष्ट्रातील चाचण्या नागप्रातील केंद्रावर चाचण्या होत आहे ही प्रक्रिया नागप्रातील रेशीमबाग स्थित गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे

यापैकी कोणावरही विपरित परिणाम झाले नाहीत

त्या आधी त्यांच्यात कोरोना विरोधी प्रतीजैविकं किती प्रमाणात तयार झाली हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले

त्याचा अहवाल आल्यानंतर लस किती प्रभावी आहे ते कळू शकेल असं या रुग्णालयातले संशोधन प्रमुख डॉक्टर आशिष ताजने यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

पॉल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीची आज बैठक होणार आहे लस विकसित करण्यात आल्यानंतरचा प्राधान्यक्रम त्यासाठी आवश्यक बाबी आणि साठवणुकीसाठी शीतगृहांची शृंखला आदींबाबतच्या धोरणात्मक बाबींवरही ही समिती चर्चा करणार आहे

मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देणारी ही सुधारणा होण्याआधी एखाद्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी त्या मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा नाकारता येणार नाही असं न्यायालयानं काल एका खटल्याच्या निकालात सांगितलं

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या नागपूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते गुगल मीटच्या माध्यमातून बोलत होते

यात वाढ व्हावी अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली गडाख राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृतरीत्या प्रवेश केला मुंबईत मात्ःश्री या आपल्या निवासस्थानी ठाकरे यांनी गडाख यांना शिवबंधन बांधलं शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत

प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची संस्था सामावून घेणार आहे बांधकाम क्षेत्रासमोर कुशल कारागिरांची वानवा आहे परप्रांतातून इथं कामगार आणावे लागतात यातूनच जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांना बांधकाम कौशल्य शिकवण्याची कल्पना क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेचे सदस्य असलेल्या डॉ दिनेश नागवेकर यांना सुचली या उपक्रमात मग रोजगाराची दिशा दाखवणारी भगीरथ संस्था क्रेडाई जिथे हे प्रशिक्षण सुरु झालंय ती भोसले नॉलेज सिटी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी जिल्हा बँक यांनी एकत्र येत हा चार दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला प्रशिक्षक नेमले

शिकण्याची इच्छा आणि मूलभूत गणित हीच काय ती पात्रता मुख्य म्हणजे मराठी आणि स्थानिक मालवणी भाषेत प्रशिक्षण या पहिल्या बॅचचा शुभारंभ अलीकडेच झाला आणि चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर हि बॅच काम करण्यासाठी सिद्ध झाली आहे

साई बाबा दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी

साईबाबा यांनी केलेल्या पॅरोलसाठीच्या अर्जासंदर्भात मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठानं काल महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे आपल्या दिवंगत मातुःश्रींच्या अंत्यसंस्कारानंतरच्या धार्मिक विधीसाठी तातडीने पॅरोलची मागणी करणारा अर्ज साईबाबा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाकडे अर्ज केला आहे माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल साईबाबा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

नरवणे संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टानं देश घडवण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचं पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येक भारतीयानं निस्वार्थपणे आपली कर्तव्यं आणि जबाबदारी ओळखून कार्य करावं विद्यार्थ्यांनी जिज्ञासू मनानं विकासाचा योग्य मार्ग निवडत देशाला प्रगतीपथावर घेऊन जावं असं आवाहन लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलं आहे एमआयटी कला आरेखन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन काल ऑनलाईन पद्धतीनं साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे माजी संचालक प्रमोद काळे केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ राघवराव एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड यावेळी उपस्थित होते जन्माष्टमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला खासगी मंदिरांमध्ये काल सकाळी राधा कृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली सायंकाळी काही मंदिरात खासगी स्वरूपात कीर्तनाचे कार्यक्रम झाले रात्री बारा वाजता मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाल्यावर सुंठवड्याच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं मंदिरं भाविकांसाठी बंद असल्यानं घरोघरी देखील अत्यंत साधेपणानं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यंदा राज्यातील सर्वच सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आले आहेत त्यामुळे नागरिकांनीही मर्यादित स्वरुपात उत्सव साजरे करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय मुंबईतील दहीहंडी समन्वय समितीने घेतला असला तरी आपली संस्कृती टिकवणं गरजेचं आहे अशी भूमिका घेत पार्ले स्पोर्ट्स क्लबनं आज सुरक्षित अंतर राखत दहिहंडी उभारून थर लावण्याचा निर्धार केला आहे साठे अंत्यसंस्कार कोळिकोड विमान दूर्घटनेत प्रवाशांचे प्राण वाचवताना हौतात्म्य पत्करलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत विक्रोळीच्या टागोर नगर इथल्या विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी भाभा रूग्णालयातून साठे यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी चांदिवली इथं त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला तिथे साठे यांचे वृद्ध आई वडील पत्नी दोन्ही मुलांसह नातेवाईक आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं एअर इंडियात दाखल होण्यापूर्वी दीपक साठे यांनी भारतीय वायू दलात सेवा बजावली होती त्यामुळे हवाई दलाकडूनही पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं

मात्र साठे यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जात असताना अनेक नागरिक आपापल्या घराच्या बाल्कनीतून त्यांना मानवंदना देत होते राज्य पाऊस ब्लडाणा जिल्हयातील चिखली तालुक्यातील सैलानी इथं सोमवारच्या पावसात टीनपत्र्याचं घर कोसळून त्याखाली मायलेकींचा मृत्यू झाल्याचं काल उघडकीस आलं वर्धा जिल्ह्यात पावसामुळे धरणांतल्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाली असून काल निम्न वर्धा धरणाची दोन दारं उघडण्यात आली अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा जलाशयात आजच्या तारखेला गेल्या वर्षीच्या तुलनेत द्प्पट जलसाठा झाल्यानं अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे वाशिम जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस काल सकाळपर्यंत सुरूच होता

गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि विदर्भात सर्वत्र मध्य महाराष्ट्रात अनेक तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार